नागपूर शहराची वाटचाल स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेनं वेगात सुरू

येत्या एक ते चार डिसेंबर दरम्यान नागपुरात ऑक्टेव्ह नागपूर या महोत्सवाचं आयोजन

महिला स्वुरक्षेशी संबंधित एक नवी योजना लवकरच राबवण्यात येणार असल्याची गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत घोषणा

इथले अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत

या कायात जमनीतील कालस्रू शहराचा आदश नागपूरनं समोर ठेवला आहे प्रढोल प्रकल्पांसाठो आर्गाण चांगल्या संकल्पना प्रत्यक्षात उतर्रावण्यासाठो जमनीतील कालसू शहरातील तज्ज्ञांचं मागदशन नागपूरसाठो महत्त्वाचं राहोल असं प्र्रातपादन महापौर नंदा जिचकार यांनी केलं

काल महानगरपालिका म्ख्यालयातील आय्क्त कायालयातील सभागृहात शिष्टमंडळासाठी स्वागत कायक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कायक्रमात महापौर स्वागतपर भाषणात बोलत होत्या यावेळी उपमहापौर दोपराज पार्डाकर आदो उपस्थित होते भारताच्या अत्यार्ध्रानक हार्यासस या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठोंची उलट गणना आज पहाटे पाच वाजून अड्डावन्न र्मानटांनी स्रू झालो

भूभागाच्या निरोक्षणाचं काम हा उपग्रह करणार असून आठ देशांचे तीस अन्य उपग्रहर्हो या उपग्रहासोबत प्रक्षोपत करण्यात येणार आहेत देशातल्या वाढत्या स्टाट उप उद्योगांची सूची तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय र्रारझव्ह बँकेनं एक सवक्षण हाती घेतलं आहे

या उद्योगांची एकंदर उलाढाल नफाक्षमता र्राण मन्ष्यबळ यांचा पूण तपशील या सवक्षणातून हाती येणार असून या उदयोगांना येणाऱ्या समस्यांचीही माहिती यातून ीमळेल असं बँकेनं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे या सवक्षणात सहभागी होता यावं यासाठी बँकेनं सगळ्या नोदणीकृत स्टाट उप उदयोगांना यासाठींचा अज पाठवला आहे

ऑक्टेव्ह म्हणजेच आसाम आणि अरूणाचल प्रदेश मेघालय मणिपूर मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही सात उत्तर पूर्व राज्य या महोत्सवात सहभागी होणार आहेत असंही त्यांनी सांगितलं

या महोत्सवाचं उद्घाटन एक डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते महामार्ग आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून नागपूरच्या महापौर नंदा जिचकार राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत

र्यावदभातल्या बहुर्चाचत र्संचन गैरव्यवहाराची चौकशी र्निष्पक्षपणे आर्माण पारदर्शापणे सुरू असून सरकार याप्रकरणी सूडब्द्धीनं कारवाई करत असल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहोन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरोश महाजन यांनी म्हटलं आहे या घोटाळ्याला तत्कालोन र्शाधकारो मंत्र्यांसह माजी उपम्रख्यमंत्री आर्मण जलसंपदा मंत्री अजित पवार जबाबदार असल्याचं लाचल्रचपत प्रांतबंधक र्वभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आर्माण र्वधानर्पारषदेचे र्यावरोधी पक्ष नेते धनंजय मूंडे यांनी आज सरकारवर टोका केलो होती त्यानंतर महाजन यांनी ही मार्गाहती दिली दरम्यान न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूण सहकाय करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारतर्फे प्रत्येक घरी वीज जोडणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला सहज बिजली हर घर योजनेअंतर्गत सुरूवात केली आहे या योजनेअंतर्गत रोहित्र मीटर तार आणि वीज संबंधी उपकरणांसाठी सवलत उपलब्ध करून देण्यात येते अमरावती जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थी अर्चना राठोड यांचं मनोगत आता आपण ऐकू या साउंड बाईट अर्चना संदीप राठोड माझे घरी आतापर्यंत वीज नव्हती

आम्ही टीव्ही रेडिओ ऐकू शकतो आणि पाहू शकतो या योजनेमुळे आमच्या जीवनात बदल घडून आला आणि अनेक दिवसांपासून वीजेपासून वंचित असणाऱ्या आम्हाला या प्रधानमंत्री वीज योजनेमुळे लाभ मिळाला आहे आम्ही दारिद्व्य रेषेखालील कुटुंब असल्यामुळे यामध्ये पैसे जमा करण्याची गरज पडली नाही शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांनी विज्ञानाचा दैनंदीन व्यवहारात वापर करावा असं प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केलं त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं अपूर्व विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन झालं तेव्हा त्या बोलत होत्या

महानगरपालिकेचे शिक्षकवृंद ह्या मेळाव्याचं आयोजन करत असून शंभरपेक्षा जास्त स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रदर्शनात बर्नाली बॅग मनचाहा नट झुलाइए एक कर सकता है पर सौ नही असे विविध वैज्ञानिक प्रयोग या प्रदर्शनात दाखवण्यात आले आहेत एकलव्य पिटारा हा भोपाळव्या एकलव्य स्वयंसेवी संस्थेनं मांडलेला स्टॉलही या प्रदर्शनाचं खास आकर्षण आहे दिल्लीस्थित विज्ञान प्रसार संस्थेच्या डॉ इरफाना यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान साध्या सोप्या भाषेत समजावं अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली महात्मा जोतीराव फुले यांच्या प्र्ण्यातर्थीर्नामत्त त्यांच्या प्र्रातमेस आज र्यावधानभवन इथं विधानर्पारषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष र्हारभाऊ बागडे आर्ण म्ख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी प्रष्पहार अपण करून र्आभवादन केलं

यावेळी ववधानभवन इथले अधिकारी कमचारी उपस्थित होते राज्य र्वधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी र्विनवडणूक कायक्रमाची घोषणा अध्यक्ष र्हारभाऊ बागडे यांनी आज सभागृहात केलो

र्माहला सुरक्षेशी संबंधित सगळ्या खात्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून आश्रमशाळा आ्राण वसतीगृहांवर देखरेख ठेवण्याऱ्या पथकांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये र्वचार केला जाईल अशी मार्गाहती गृहराज्यमंत्री दोपक केसरकर यांनी आज र्यावधानर्पारषदेत र्दिलो माहलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा र्वचार करण्यात येत असून त्यादवारे र्पोलसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याचं तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पर्याहलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं दरम्यान नाणार प्रकल्पाबाबत ाशवसेना पक्ष प्रम्ख उद्धव ठाकरे यांच्याशी चचा झाल्यानंतर या प्रकल्पासाठो भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची मार्गाहती मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी आज ांवधानसभेत ांदलों हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ांवरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळं नागपूर शहरात तापमानाचा पारा खाली घसरला आहे शहरातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत शूज्य पूर्णांक सात अंश सेल्सियसनं कमी नोंदवण्यात आलं निरश्व वातावरणामुळं राज्यात येत्या चार दिवसात थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे